केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भ्षण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत लसीकरणाबाबत द्रदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली त्या बैठकीत ही सूचना करण्यात आली प्रत्येक लसीकरण सत्रात सध्याच्या सरासरी संख्येपेक्षा अधिक व्यक्तींना लस देण्यास पुष्कळ वाव असल्याचं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या दर दिवसाच्या सरासरी संख्येचं विश्लेषण करून त्या संख्येत वाढ करण्याच्या द्रष्टीनं आवश्यक पावलं उचलावीत अशी सूचनाही या बैठकीत राज्याच्या आरोग्य सचिवांना करण्यात आली

गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी समारंभात ते बोलत होते

चीन लसीकरण चीनच्या सायनोवॅक बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या कोरोनावॅक या लसीला चिनी अधिकाऱ्यांकडून काल नियामक मान्यता देण्यात आली चिनी सरकारच्या मालकीच्या सायनोफार्मच्या लसीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सशर्त मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण लोकांसाठी या दुसऱ्या लसीकरिता मान्यता देण्यात आली आहे

या लसीच्या चाचणींमधील अंतिम आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही आणि या लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यांच्या निष्कर्षांची आणखी प्ष्टि करावी लागणार आहे सध्याची सशर्त मंजुरी कोरोनावॅकच्या तिसऱ्या टप्प्यातील परदेशात करण्यात आलेल्या निष्कर्षांच्या आधारे देण्यात आली आहे सायनोवॅकने या आठवड्यात वयस्कर लोकांसाठी चाचण्यांची हंगामी आकडेवारी देखील प्रकाशित केली आहे

तीन ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांवर या लसीची चाचणी सध्या सुरु आहे

स्वतःच्याच नागरिकांसाठी जी लस मंजूर केलेली नाही तिची निर्यात चीननं सुरु केल्यानंतर जगभरात प्रश्न उपस्थित करण्यात आले या लसीच्या परिणामकारकतेची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी काही देशांमधून करण्यात आली आहे

या मदतीचे धनादेश नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते काल देण्यात आले यावेळी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे उपस्थित होते दिवंगत संतोष मठपती यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीस अनुकंपावर सेवेत घेण्याचे अभिवचन यावेळी पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी यावेळी दिले तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली बॅरीकेड्स कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान लातुरमधील गोलाई परिसरात वाहनाची गर्दी होऊ नये याकरीता विविध रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले होते मात्र हे अडथळे आता गैरसोयीचे ठरत असून याचा ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होऊ लागला आहे ही बाब लक्षात घेऊन हे अडथळे तात्काळ काढण्यात यावे या मागणीसाठी हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन मराठवाडा व्यापारी महासंघाच्या वतीने दिनेश गिल्डा यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त मित्तल यांना देण्यात आले याबाबत आठ दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी मराठवाडा व्यापारी महासंघाला दिली आहे

हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून महसूल आणि पोलिस कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली ही लस सुरक्षित असून मी लसीकरण केले आपणही करुन घ्यावे असा संदेश पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे

भारतात इतर देशापेक्ष कोरोना कमी झला आहे